रस्ते अपघातातील मृत्यूदर अध्यावर येण्यासाठी प्रयत्न करण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन

राज्यातील शेतकऱ्यांना पंजाबराव देशम्ख व्याज सवलत योजनेतून मिळणार बिनव्याजी कर्ज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

कोंग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं उपराजधानीत जंगी स्वागत

वर्धा जिल्ह्यात आढळले नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या पक्ष्यांच्या पन्नास प्रजाती

रस्ता सुरक्षिततेमधली आव्हाने आणि उपाययोजना या विषयावर आयोजित वेबिनारमध्ये ते बोलत होते आंतरराष्ट्रीय रस्ते संघटनेच्या भारतीय शाखेनं हा वेबिनार आयोजित केला होता देशात रस्त्यांवर होणाऱ्या द्र्घटना अपघातांबद्दल गडकरी यांनी चिंता व्यक्त केली याबाबतीत भारत अमेरिका आणि चीनच्याही पूढे आहे असं ते म्हणाले

रस्ता स्रक्षितते संबंधी जागरूकता वाढवण्यासाठी सध्या देशभर रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे

गोंदिया जिल्ह्यात गोंदिया कोहमारा मार्गावर टुक आणि द्वचाकी वाहनात भीषण अपघात झाला या अपघातात तीन विद्यार्थ्यांनचा जागीच मृत्यू झाला आहे

तिघेही एकाच द्रचाकी गाडीने जात असताना हा अपघात झाला असून ट्रक चालक हा घटनास्थळावरुन फरार असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीने दिली आहे

या विधेयकाच्या बाजूने चौऱ्यांशी सदस्यांनी मतदान केलं तर चव्वेचाळीस सदस्यांनी विरोधात मतदान केलं या विधेयकात केवळ प्रम्ख बंदरांचा समावेश असल्याचंनौवहन मंत्री मनसुख मांडवीय यांनी राज्यसभेत सांगितलं या विधेयकामुळे प्रमुख बंदरांना अधिक स्वायत्तता मिळू शकेल तसंच या बंदरांचं परिचालन नियमन तसंच नियोजन स्गम होण्यासाठी विधेयकात बदल सूचवण्यात आले आहेत

देशात चाळीस कोटी असंघटीत तर दहा कोटी संघटीत क्षेत्रातले कामगार असल्याची माहिती त्यांनी यावेळी सांगितलं

सर्वांच्या भविष्यासाठी सुरक्षित आणि संरक्षित पर्यावरण ही या परिषदेची संकल्पना आहे

त्यामुळे या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीच मिळाले नाही हा विरोधकांचा आरोप धादांत खोटा असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केलं

दिल्लीत कृषी कायदयावरून सुरू असलेलं शेतकरी आंदोलन थांबवण्यासाठी केंद्र शासनानं त्वरीत हस्तक्षेप करावा त्याच बरोबर मार्ग काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी दोन पावलं मागे घ्यावीत असं आवाहन पवार यांनी केलं

नाशिक विभागातल्या पाचही जिल्ह्यांच्या वार्षिक योजना आढावा बैठकीनंतर ते बातमीदारांशी बोलत होते कोरोना महामारीच्या संकटाम्ळे राज्याच्या उत्पन्नात मोठी तूट आली असतानाही मध्यममार्ग काढून जिल्ह्यांना विकासासाठी निधी दिला असल्याचं ते म्हणाले

यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांतर्फे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी काँग्रेस चे आमदार विकास ठाकरे अभिजीत वंजारी राजू पारवे मनपा चे विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते काँगेस कार्यकर्त्यांनी यावेळी सोनिया गांधी राहल गांधी यांचा समर्थनार्थ घोषणा दिल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे फडकवित नाना पटोले यांचा समर्थनार्थ दिलेल्या घोषणांनी विमानतळ परिसर द्मद्मले होते नवनिय्क्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विमानतळावरुन कार्यकर्त्यांचा श्भेच्छा स्विकारल्या नंतर गणेश टेकड़ी ताजबाग येथे दर्शनासाठी रवाना झाले

उर्वरित युवकांचे अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत रोजगार निर्मिती करण्याच्या उद्देशाने ही योजना सरकारने आणली आहे

येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची तपासणी करीत असतांना नेमक्या त्याचवेळी आरोग्य केंद्राची ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्यानं समितीचे अध्यक्ष संजय रायमूलकर यांच्या हाताला किरकोळ जखम झाली अश्याप्रकारे अचानक झालेल्या स्फोटामुळे काही काळासाठी सर्वच उपस्थित असलेले अधिकारी अचंबित झाले घडलेल्या प्रकाराबद्दल सविस्तर माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहल खर्डीले यांनी सांगितलं आहे

शहरालगत विस्तीर्ण क्षेत्रावर पसरलेल्या या गार्डनच्या विकासातून पर्यटनवाढीस मोठा वाव आहे त्यामुळे येथे नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करून अभिनव उपक्रम राबवावेत असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले येथील वडाळी परिसरातील बांब् गार्डनची पाहणी आज जिल्हाधिकारी नवाल यांनी केली त्यावेळी ते बोलत होते नवाल म्हणाले की अमरावती जिल्हा हा निसर्गसंपदेने समृद्ध आहे त्यातही नैसर्गिक वनांचा वापर करून महानगराजवळ विकसित झालेले बांब् उद्यानाचे महत्व अनन्यसाधारण आहे जगभरातील बांबूच्या शेकडो प्रजाती येथे पाहायला मिळतात एकाचवेळी पर्यटनाचा आनंद आणि निसर्गशिक्षण देणारे हे स्थळ आहे त्यामुळे या बाबी लक्षात घेऊन त्यानुरूप अभिनव उपक्रम येथे राबवले पाहिजेत पर्यटकांना शास्त्रीय माहिती आणि वृक्षमहात्म्य सांग् शकेल अशा कृशल गाईडची टीम इथं असणे आवश्यक आहे

हिंगणी परिसरातील निसर्गसौंदर्य लाभलेल्या वनक्षेत्रात वसलेल्या डोंगरगाव तलावावर दरवर्षी हिवाळ्यात स्थलांतर करून शेकडो पक्ष्यांचे आगमन होत असते तलाव परिसरातील पाण्याची पातळी कमी होताच पक्षी या परिसरात दाखल होतात

पक्ष्यांच्या दृष्टीने डोंगरगाव तलावाचे महत्त्व अधोरेखित करणाश्या या सर्व नोंदी बहारदवारे इ बर्ड संकेतस्थळावर टाकण्यात आल्या आहेत